मोदी देशात रोजगार निर्मिती होतच नसल्याचा विरोधकांचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावला आहे

ही वस्तुस्थिती असल्याचं ते म्हणाले

ताजे आंतरराष्ट्रीय आर्थिक अहवालही भारतात दारिद्र्य निर्मूलनाला गती मिळाल्याचं स्पष्ट करतात यावरून विरोधकांच्या आरोपातील फोलपणा उघड होतो अस ते म्हणाले

नाशिक नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रंगी गडावर उभारलेल्या फ्यूनिक्युलर ट्रॉलीचं उद्घाटन आणि लोकार्पण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी शासनाकडून सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून वणीची सप्तशृंगी देवी हे राज्यातील साडेतीन शक्ती पीठांपैकी एक शक्तीपीठ देवीच्या या शक्तीपीठाकडे जाण्यासाठी जगातल्या सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग देशात पहिल्यांदाच करण्यात आला आहे या ट्रॉलीमुळे महिला दिव्यांग आणि वृद्ध भाविकांचा मंदिरापर्यंतचा प्रवास होणार सुखकर होणार आहे

त्यामुळे गडावरील पर्यटनाला आणि अर्थकारणालाही चालना मिळणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी नाशिकहन संजय पाठक यांच्यासह पुण्याहन माधवी कुलकर्णी पुणे राईनपाडा धुळ्याच्या राईनपाडा इथली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे

तर या घटनेतील दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी काल राईनपाडा गावाला भेट दिली या घटनेतील दोषींची गय केली जाणार नाही तसच घटनेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना पोलीस संरक्षण देण्यात येईल

दरम्यान या घटनेनंतर राईनपाडा गावातील असंख्य रहिवासी फरार झाले असून गावाला पोलिस छावणीच स्वरूप आल आहे

ही घटना ताजी असतानाच काल मालेगावमध्येही मुलं पळवणारी टोळी समजून दोघांना जमावानं जबर मारहाण केली हे दोघेही परभणी जिल्ह्यातील असून या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे या घटनेनंतर नाशिकहून अधिक पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर लोकांनी अफवांवर विक्वास न ठेवता संशय आला तर पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन महाराष्ट्र सायबर विभागानं केलं आहे समाज माध्यमावरून पडताळणी न करता चुकीच्या पोस्ट प्रसारित करण कोणतीही खातरजमा न करता अफवा पसरविण संदेश पुढे पाठवण हा गुन्हा आहे

याकड महाराष्ट्र सायबरन लक्ष वेधलं आहे

या निर्णयाचा लाभ आतापर्यंत महामंडळाच्या परिघाबाहेर राहून काम करणाऱ्या साहित्य संस्थाना होऊ शकतो अशा संस्थापैकीच एक महत्वाची संस्था असलेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे यांनी आकाशवाणीला दिलेली ही प्रतिक्रीया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड यापुढे निवडणूकीऐवजी निवड प्रक्रियेने करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे महामंडळाने साहित्य रसिकांच्या भावनांची दखल घेउन काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे हे स्वागतार्ह आहे

आतापर्यंत महामंडळ ही खूप मार्यादित लोकांची संस्था होती

कथेची मांडणी आणि शैलीदार प्रयोग यात समृद्ध असलेला आधुनिक युरोपियन सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्याद्वारे प्रेक्षकांना युरोपिय देशांच्या संस्कृतीचं कवाड या महोत्सवात खुलं होणार आहे नाईन मंथ स्ट्रेच या फ्रेंच चित्रपटाने सुरु होणाऱ्या या सात दिवसांच्या महोत्सवाचा समारोप लॅबिरिन्थस या चित्रपटाने होईल त्यानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक डग्लस बोसवेल यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी प्रेक्षक आणि विद्यार्थ्यांना मिळणार आहे विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पुरस्कार आणि प्रशंसाप्राप्त चित्रपट या महोत्सवात दाखवले जातील त्यामध्ये बल्गेरिया ऑस्ट्रिया सायप्रस क्रोएशिया इस्टोनिया फिनलंड चेक प्रजासत्ताक स्वीडन जर्मनी ग्रीस डेन्मार्क इटली स्लोवाकिया लिथुआनिया हंगेरी पोलंड पोर्तुगल लक्झेमबर्ग लात्विया द नेदरलैंड्स बेल्जियम आणि स्पेन या देशातील चित्रपटांचा समावेश आहे चित्रपट संग्रहालयाच्या प्रेक्षागृहात सकाळी दहा ते रात्री साडेआठ दरम्यान या चित्रपटांचे खेळ होणार आहेत आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहन मनोज क्षीरसागर कदम कोल्हापूर जिल्हयातील पंचगंगा नदी प्रदृषणमुक्त करण्यासाठी काल पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी भेटी देवून नदी प्रदृषणाची कारण जाणून घेतली त्यानंतर झालेल्या खातेप्रमुखांच्या आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी कालबध्द कृती आराखडा राबवा आणि नदी प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या संबंधीत घटकांवर तातडीनं कारवाई करा असे आदेश कदम यांनी अधिकाऱ्यांना दिले

त्यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत क्रिकेट कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा आजपासून सुरू होत आहे

हवामान मान्सून उत्तरेकडे झपाट्यानं निघून गेल्यापासून राज्यातल्या घटलेल्या पाऊसमानात सुधारणा झालेली नाही सध्या कोकणात सर्वत्र आणि उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी अधून मधून हजेरी लावत आहेत या परिस्थितीत येत्या दोन दिवसात तरी बदल संभवत नाही